दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईची पंतप्रधानांकडून प्रशंसा

कोरोना साथीच्या काळात भारत भूतानच्या पाठीशी उभा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

स्कॉटलंडचे लेखक डग्लस स्ट्अर्ट यांना शगी बेन या कादंबरीसाठी यंदाचा बुकर पुरस्कार प्रदान पंतप्रधान दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने काल जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली असून सुरक्षा दलांनी अतुलनीय धैर्य आणि जागरूकता दाखवली असल्याचं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही व्यवस्थेला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे असं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात त्यांनी म्हटलं आहे पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना कठस्नान घालत त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा काल जप्त करण्यात आला दरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या या कारवाईनंतर पंतप्रधानांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते भारत भतान कोरोना साथीच्या कठीण काळात भारत भूतानच्या सोबत आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली भूतानमधल्या रूपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भूतानला शक्य ती सर्व मदत करण्याला भारताचं नेहेमीच प्राधान्य असल्याचं ते म्हणाले रूपे कार्डमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल असं सांगून इस्रोच्या सहाय्यानं भूतानचा उपग्रह सोडण्यासाठीचं काम वेगानं सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला यासाठी येत्या डिसेंबरमध्ये भूतानचे चार अवकाश अभियंते भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या भूतान दौऱ्याच्या वेळी रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल याबाबत माहिती दिली

यासंकटावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर पुढील कार्यवाही एकत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली कोरोना संकटामुळे घटलेल्याउत्पन्नाच्या स्थितीवर मात करण्यासाठी सीतारामनयांनी इतर देशांना सहकार्य करण्याच आवाहन करत रास्त दराने सुलभरित्या कोविड लस उपलब्ध करण्याविषयी जोर दिला सौदी अरेबियाच्या अध्यक्ष पदाच्या काळात कर्ज वितरणात झालेल्या विलंबाचा विशेष उल्लेख करत सदस्य देशांनी सहकार्य आणि अधिक ताळमेळ राखण्याकडे सीतारमण यांनी बैठकीचे लक्ष वेधले सौदी अरेबियाच्या अध्यक्ष पदाच्या काळात कोविड संकटाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपयोजानांचं कौतुक करून आगामी डिसेंबरमध्ये इटलीकडे सोपवल्या जाणाऱ्या अध्यक्ष पदाच्या काळात एकत्रित काम करण्याविषयी उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या

सोमवारनंतर पुढच्या आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी सुरुच राहणार आहे या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे दिल्ली कोरोना दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली

बाजारपेठा बंद ठेवण्याचा सरकारचा विचार नाही मात्र ग्राहकांना कोविड संबंधीचे नियम पालन करण्यासाठी दुकानदारांनी आग्रह धरावा असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ही माहिती दिली

मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा याआधी जाहीर केल्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील सुरू राहणार आहेत

नवजात अर्भकाला रुग्णालयात गुणवत्ता समता आणि सन्मान देणेही यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे प्रत्येक बालक जगणे त्याचे धारणपोषण योग्य प्रकारे होणे तसेच त्याच्या क्षमतेनुरूप संधी त्याला प्राप्त होणे हात्याचा अधिकार असल्याचं सरकारचे धोरण असून सरकार त्याबाबत कटिबद्ध असल्याचे हर्ष वर्धन यावेळी बोलताना म्हणाले

पियष गोयल भविष्यात किफायतशीर आणि अत्याधूनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे

कोविड वरील लशीच्या संशोधनाच्या एकाच ध्येयानं आपल्या सर्वांना एकत्र आणलं आहे असं ते म्हणाले कोरोनावरील स्वदेशी लशीचं संशोधन मानवी चाचण्या याबाबत आपण वेगानं प्रगती करत आहोत मात्र जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेच लागतील असं गोयल म्हणाले

परवडणाऱ्या आणि पर्यावरण पूरक वाहतुकीसाठी शाश्वत पर्यायी इंधनांच्या निर्मितीला चालना देण्याचं केंद्र सरकार धोरण आहे

आत्मानिर्भर भारत स्वच्छ भारत मिशन आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या अनुषगानं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नरेंद्र सिह तोमर घरकूल दिनाच्या अनुषगानं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यांच्या नगर विकास मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला पंतप्रधान ग्रामीण घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना केवळ घरेच नाहीत तर त्यांच्या कुटुंबांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा मिळत असल्याचं तोमर म्हणाले जितेंद्र सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं नसून पूर्वकडच्या राज्यांच्या विकासाचं धोरण देखील अवलंबिलेलं आहे असं ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे फ्रान्सच्या भारतातील राजद्तांसोबत ईशान्येकडील राज्यांच्या प्रस्तावित योजनांवर चर्चा करताना ते आज बोलत होते जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासोबतंच इतर क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यावर त्यांनी यावेळी भर दिला

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या नुसार आफ्रिकी देशांना या संकट काळात मदतीसाठी आणि विकासासाठी सहकार्य करण्यात येत आहे

कोट्यवधीरुपयांच्या परदेशी सोन्याची तस्करी या वाहनांमधून केली जात असल्याची गुप्तमाहिती मिळाल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली

पंजाबमधून आणलेलं हे सोनं ट्रकमधील इंधन टाकीच्या आत लपवण्यात आले होते